दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील अर्ज मागे घेतल्यानंतर राहीलेल्या पात्र उमेदवारांना लगेचच चिन्हांचं वाटप केलं जाईल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली

माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत

त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराला वेग येईल

परळी शहरात बागवान समाजाच्या बैठकीत ते काल बोलत होते परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मुंडे यांनी प्रचार बैठकांना सुरवात केली असून परळीच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केलं

गंगाखेड मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हे गुट्टेच असल्याचं संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत सांगण्यात आलं

जिल्हाधिकारी कार्यालयात काल विधानसभा निवडणूक कामकाजाशी संबंधित आढावा बैठकीत ते बोलत होते दिव्यांग मतदारांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दास यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या नांदेड जिल्ह्यात किनवटमध्येही काल मी मतदान करणारचं हे पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली

परभणी जिल्ह्यात अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला पावसामुळे परभणी शहरातल्या सखल भागात पाणी साचलं सोयाबीनची काढणी सुरु असतानाच जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी कपाशीचं न्कसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जालना ताल्क्यातल्या भागडे सावरगावमध्ये अंगावर वीज कोसळ्रन दोन महिला आणि एक प्रुष ठार झाल्याची घटना काल दपारी घडली शेतात सोयाबीन काढणी करत असताना पाऊस आल्यामुळे तिघेही झाडाच्या आश्रयाला थांबले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली यात अन्य तीन जण जखमी झाले असून एका पाच वर्षाच्या मुलासह वृद्ध महिला गंभीर भाजली आहे दुसऱ्या एका घटनेत जालना तालुक्यातल्या सोनदेव इथं अंगावर वीज कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले

औरंगाबाद हिंगोली परभणी बीड तसंच नाशिक सांगली शहरातही काल द्रपारी जोरदार पाऊस झाला नाशिकला नवरात्रीमुळे ग्राम देवता कालिका देवीची यात्रा सुरू असून इथल्या दकानांमध्ये पाणी शिरल्यानं भाविकांची धावपळ उडाली पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे दहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली कांदा बाजार बंद करण्याबरोबरच शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीच्या निवडणूक प्रचार सभांवर बहिष्काराचं आवाहन करण्यात आलं आहे

याचा निषेध म्हणून अकोल्यातल्या अशोक वाटिका इथं वंचित बहजन आघाडी आणि भारिप बहजन महासंघातर्फे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून रास्ता रोको आंदोलन केलं आंबेडकर यांची सुटका करण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं पुणे जिल्ह्यात बारामतीतही एका बसच्या काचा फोडण्याची घटना घडली दरम्यान झाडे तोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून या याचिकेवर आज न्यायालय सुनावणी घेणार आहे न्यायमूर्ती अरूण मिश्रा आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचं खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी घेईल

मोहम्मद शमीनं पाच रवींद्र जडेजानं चार आणि रविचंद्रन अश्विननं एक गडी बाद केला

आज दुपारी मंदिराच्या होमकुंडावर धार्मिक विधींसह घटोत्थापन होणार आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरल्या श्री रेणुकादेवी मंदिरात विधिवत पुजेसह नवरात्रीतलं अष्टमीचं होमहवन काल पार पडलं

काल रात्री ही घटना घडली या हल्ल्यात खरात यांच्यासह त्यांचा एक भाऊ दोन मुले आणि अन्य एका इसमाचा मृत्यू झाला पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले मात्र त्यानंतर हल्लेखोर स्वतः पोलिसठाण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहेत

शहरातल्या सेव्हन हिल रस्त्यावर काल हा अपघात झाला